राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी सरकार एनर्जी आणि सिनर्जी या वैशिष्ट्यांना धरून काम करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नागपूरकरांनी आज अनुभवला शून्य सावली दिवस

स्वित्झर्लंडच्या क्रिएन्स इथं झालेल्या सेकिसुई खुल्या स्क्वॅश स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या महेश मांडगावकरनं पटकावलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल भाजपाच्या तसंच राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीचे नेतेपदी सर्वान्रमते निवड करण्यात आली काल संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात नवनियुक्त सर्व दलांच्या खासदार तसंच वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांचं लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या विक्रमी मताधिक्यासाठी स्वागत करण्यात आलं भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपा गट नेते पदासाठी मोदी यांची निवड करण्याचा प्रस्ताव मांडला तर भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं यावेळी राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी समर्थित सर्वच दलाच्या नेत्यांची उपस्थिती होती यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात संविधानाला अभिवादन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले सर्वांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू असं मोदी म्हणाले यंदाच्या निवडणुकीत भारतीय लोकशाही परिपक्व होत असल्याचं दिसून आल्याची भावना मोदी यांनी व्यक्त केली एनर्जी आणि सिनर्जी ही राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी सरकारची मुख्य दोन वैशिष्ट्ये असून सर्वच सभासदांनी खांद्याला खांदा लावून काम करावं अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली व्ही आय पी संस्कृतीच्या मोहापासून सदस्यांनी दूर राहावं असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं जनता जागृक असल्यामुळं सदस्यांनी जनतेचा विश्वास संपादन करून काम करावं असंही ते म्हणाले यानंतर नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली तसंच सरकार स्थापनेसंदर्भात राष्ट्रपर्तींना निवेदन केलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते आणि देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल उपराष्ट्रपती एम वेंकथ्या नायडू यांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे मोदी यांनी आज नायडू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी दोव्ही नेत्यांमध्ये विकासाला चालना देण्याच्या आणि संसदीय व्यवस्थांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध म्रद्यांवर चर्चा झाली केंद्रीय निवडणूक आयोगानं काल राष्ट्रपतींची भेट घेऊन लोकसभेच्या नवनिर्वाचित पाचशे बेचाळीस सदस्यांची यादी सादर केली लोकसभा निवडणुका सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल राष्ट्रपतींनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि त्यांचे सहकारी अशोक लवासा तसंच सुनील चंद्रा निवडणूक आयोगाचे कर्मचारी पोलीस यंत्रणा तसंच मतदारांचंही कौतुक केलं वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वायएस जगनमोहन रेइडी यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल रेइडी यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर वायएसआर पक्ष तिथं सत्ता स्थापन करणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्या शपथग्रहण समारंभाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण रेइडी यांनी यावेळी पंतप्रधानांना दिलं यावेळी रेइडी आणि मोदी यांच्यामध्ये आंध्य प्रदेश राज्याच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीसह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली आपल्या राज्यासाठी प्रलंबित असलेला निधी लवकर देऊ करावा तसंच राज्याला विशेष दर्जा देण्याबाबत निर्णय घ्यावा असा आग्रह रेइडी यांनी यावेळी केला राज्यातल्या पोलावरम प्रकल्पाकडं त्यांनी विशेष लक्ष वेधलं काँग्रेस पक्ष कार्यकारणीची काल नवी दिल्लीत बैठक झाली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला मात्र समितीनं त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीकडं पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची सूचना गांधी यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची सविस्तर कारणमीमांसा यावेळी करण्यात आली कार्यकारणीनं राहुल यांना पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे पूर्ण अधिकार दिले असल्याचं पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं दरम्यान निवडणुकीतल्या पराभवाला पक्षाध्यक्ष राहुल गांधी एकटे जबाबदार नसून ती सामूहिक जबाबदारी असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे देशातल्या चार राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बहमतधारी पक्षांनी आपापल्या राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला आहे ओडिशात नवीन पटनायक पाचव्यांदा म्ख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत तर आंध्रमध्ये प्रथमच बहमत मिळवणाऱ्या वाय एस आर कॉग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केलं आहे सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग गोलाय यांनी म्ख्यमंत्री पदावर दावा सांगितलं आहे अरुणाचल प्रदेशमध्ये प्न्हा एकदा भाजपाच्या पारड्यात मतदारांनी माप टाकलं आहे

सूर्याची ही स्थिती वर्षातून दोनदा येत असते

यामध्ये विद्यार्थी तसंच सामान्य नागरिकांचाही समावेश होता रमण विज्ञान केंद्र तसंच तारामंडळ इथं पाच विविध प्रकारात दुपारी साडेअकरा ते साडेबारा या वेळात सूर्याची अवस्था प्रदर्शित करण्यात आली होती शून्य सावली दिवस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी असतो

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात वकील संजीव पुनाळेकर आणि सनातनचा साधक विक्रम भावे या दोघांना आज पूण्यात व्यायालयासमोर हजर करण्यात आलं पूणे सत्र व्यायालयानं त्यांना येत्या एक जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे केंद्रीय अन्वेषण संस्थेनं काल दोघांना मुंबईतून अटक केली प्रनाळेकर हा दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांपौकी एका आरोपीचा परिचित असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं असून या हत्याकांडातल्या काही आरोर्पींची पुनाळेकरनं व्यायालयात बाजू मांडली आहे

तसंच माहिती एसएमएसदवारे कळवावी असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिले भंडारा जिल्हयातील अल्पभूधारक तसंच अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती तात्काळ गोळा करुन त्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ कृषी विभागानं दयावा असं पालकमंत्री यांनी सांगितलं

आयनॉक्स नरिमन पॉइंट इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते चित्रपट निर्मिती क्षेत्रात जॉन बेली यांनी सेल्यूलॉईड ते डिजिटल यूगापर्यंत अनुभवलेले बदल यावेळी अधोरेखित केले बेली यांनी स्लिवराडो इन द लाईन ऑफ फायर चायना मून द अँक्सिडेंटल ट्रिस्ट या चार चित्रपटातील त्यांनी चित्रित केलेल्या चित्रफितींच्या आधारे छायाचित्रणातील बारकावे सांगितले यावेळी सिनेमॅटोग्राफी आणि चित्रपट संकलन या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण चित्रपटकर्मींच्या प्रश्नांनाही बेली दाम्पत्यानं सविस्तर उत्तरं दिली विदर्भातील चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली यवतमाळ आणि अमरावती इथं उद्या आणि उर्वरित आठवड्यात उकाड्यात वाढ होणार आहे विशेषतः चंद्रपूरमध्ये सर्वाधिक उष्णतामान राहण्याचे संकेत हवामान खात्यातर्फे देण्यात आले आहेत अन्य टिकाणी देखिल लोकांनी उष्णतेपासून बचाव करण्याचा सल्ला हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे

ब्लडाणा जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव प्रकल्पाचं काम बंद पाडण्यात आलं आहे गावातल्या पाणी प्रश्नासह इतर मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत प्रकल्पाचं काम सूरू होऊ देणार नसल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे अनेकदा निवेदन देऊनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं आहे स्वित्झर्लंडच्या क्रिएन्स इथं झालेल्या सेकिसुई खुल्या स्क्वॅश स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या महेश मांडगावकर पटकावलं महेशनं यापूर्वीसुद्धा या मालिकेचं विजेतेपद तीन वर्षांपूर्वी पटकावलं होतं व्यावसायिक स्क्वॅश संघटनेतर्फे ही स्पर्धा आयोजिण्यात येते

आशियाई बॅडमिंटन परिषदेच्या उपाध्यक्षपदी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा यांची निवड झाली आहे

हिमंता हे आसामचे आरोग्य आणि शिक्षण मंत्री आहेत हिमंता यांच्या निवडीम्ळं आशियाई बॅडमिंटन परिषदेकडून भारतात बॅडमिंटनच्या विकासासाठी मोठं पाठबळ मिळेल अशी खात्री भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी व्यक्त केली आहे